कोरोना अजून संपलेला नसून नागरिकांनी काळजी घ्यावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आग्रही आवाहन

खंड आणि जिल्हा विकास योजनांसाठी आकृतीबंधाचं ग्राम विकास आणि पंचायत राज्य मंत्र्यांद्वारे अनावरण

देशात ऑक्सीजनचा तुटवडा नाही आरोग्य मंत्रालयाचं स्पष्टीकरण

पंतप्रधान देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे मात्र कोरोना अद्याप संपलेला नाही आपण सर्वांनी सतर्क राहिलं पाहिजे असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ते आज राष्ट्राला उद्देशून बोलत होते

खंड आणि जिल्हा पंचायतींकरिता विविध योजना तयार करण्यासाठी ही रूपरेखा एक मार्गदर्शक आहे आणि त्यामुळे योग्य स्तरावर योजना राबविणाऱ्या घटकांना आणि भागधारकांना उपयुक्त ठरणार आहेत यामुळे सर्वसमावेशक विकासास चालना मिळेल अशी आशा तोमर यांनी यावेळी व्यक्त केली त्याचबरोबर स्थानिक पातळीवर उपलब्ध साधनस्रोत लोकांच्या आकांक्षा आणि प्राधान्य यावर अधिक लक्ष देता येणार आहे तर या योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर ग्रामीण भारताचा चेहरा मोहरा बदलून जाईल असंही तोमर यांनी म्हटलं आहे

लॉजीस्टीक पार्क केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नीतीन गडकरी यांनी आसाममधील पहिल्याच बहुउद्देशी लॉजिस्टीक पार्कची पायाभरणी दूरदृश्य प्रणालीद्वारे आज केली आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग याप्रसंगी उपस्थित होते याप्रसंगी बोलताना गडकरी म्हणाले की आसाममधील पायाभूत सुविधांच्या विकासाकरिता पावलं उचलण्यात येत आहेत या लॉजिस्टीक पार्कमुळे या प्रदेशात नोकरीच्या संधी निर्माण होतील

केंद्राच्या भारतमाला परियोजनेअंतर्गत तो विकसित करण्यात येत आहे त्याच्या अंमलबजावणीसाठी एक सामंजस्य करार देखील करण्यात येईल पोलाद ग्रामीण अर्थव्यवस्थेत पोलादाचा अधिक वापर होण्यासाठी सरकारनं अनेक पुढाकार घेतले असल्याचं पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज सांगितलं आत्मनिर्भर भारत या विषयावरील एका वेबिनारमध्ये बोलताना ते म्हणाले की सरकारने भातापासून इथेनॉल निर्मितीसाठी एक उद्दिष्ट निश्वित केलं आहे यासाठी अनेक अर्कशाला आणि शुद्धिकरण प्रकल्प उभारण्यात येतील

जहाज बांधणी जहाज बांधणी मंत्री मनसुख मांडवीय यांनी जहाज वाहतूक सेवा आणि देखरेख यंत्रणांसाठी देशांतर्गत सॉफ्टवेअर विकासाची सुरुवात आज नवी दिल्ली इथं ईलेक्ट्रॉनिक पद्धतीने केली याप्रसंगी बोलताना मांडवीय यांनी भारतीय बंदरांवरील जहाजांच्या वाहतुकीवर देखरेख ठेवण्यासाठी खर्चिक परदेशी सॉफ्टवेअरऐवजी देशांतर्गत निर्मिती यंत्रणांवर गरजेनुसार भर देण्याचं आवाहन केलं

ऑक्सिजन देशात वैद्यकीय ऑक्सिजनची कमतरता नसून ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठी केंद्र सरकार सक्रिय पावलं उचलत असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून आज स्पष्ट करण्यात आलं आहे आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी आज नवी दिल्ली इथं पत्रकारांना ही माहिती दिली याबाबतची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये वैद्यकीय ऑक्सिजनची कार्यक्षम आणि पुरेशी उपलब्धता यावर लक्ष ठेवण्यासाठी आरोग्य मंत्रालयात एक नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असल्याचंही भूषण म्हणाले

जगभरात कोणत्याही देशात घेण्यात आलेल्या चाचण्यांच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे

गेल्या पाच महिन्यांत एखाद्या व्यक्तीमध्ये प्रतिपिंड कमी झाल्यास कोविड संसर्ग पुन्हा होण्याची शक्यता असून कोरोनाची लागण होऊन गेलेल्या लोकांनी आणि इतरांनी देखील मास्क परिधान करणं आणि इतर खबरदारी घ्यावी असा सल्ला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक बलराम भार्गव यांनी दिला आहे नवी दिल्लीहून दिपेंद्र यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे

दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीत सहभागींनी भ्रष्टाचार प्रतिबंध आणि प्रतिकार परस्पर कायदेशीर साहाय्य नियामक कायदेविधानांचा विनिमय याबाबतीत सहकार्य दृढ करण्यास मान्यता दिली भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी भारताचं प्रतिनिधीत्व करताना या बैठकीत सांगितलं की भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाचे गुन्हे भारतात खपवून घेतले जात नाहीत प्रधानमंत्री जन धन योजनेद्वारे भारताने आर्थिक संरचनेचा विस्तार केल्याचं त्यांनी सांगितलं सरकारी कायदे प्रतिनिधींची पुढील बैठक पुढील वर्षी होणार आहे शांघाय सहकार्य संघटनेद्वारे भारताला विशेषतः मध्य आशियाई देशांसोबत सहकार्य विस्तारण्याची संधी मिळते

भारत विएतनाम भारत विएतनाम व्यवसाय मंचाची बैठक आज दूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आली याप्रसंगी बोलताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सचिव रिवा गांगुली दास यांनी सांगितलं की भारत आणि विएतनाम दरम्यान द्वीपक्षीय व्यापार आणि गुंतवणुक वाढविण्याला भारत वचनबद्ध आहे

भारताकडून विएतनामला मांस मासे मका पोलाद औषधी कापूस यंत्रसामग्री निर्यात केली जाते तर विएतनामकडून मोबाईल फोन्स विद्युत यंत्रसामग्री आणि उपकरणे संगणक इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर नैसर्गिक रबर रसायनं आणि कॉफी आयात केली जाते आर्थिक विकासाच्या अनुषंगाने द्विपक्षीय व्यापाराची उलाढाल नाही आणि या व्यापाराची संपूर्ण क्षमता वापरण्यासाठी अद्याप बरंच काही करणं आवश्यक असल्याचं दास यांनी सांगितलं

या नियमावलीमुळे स्टार्ट अप्स आणि सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना संशोधन आणि विकास कामांमध्ये अधिक सहभाग घेण्यास प्रोत्साहन मिळेल राजनाथ सिंह यांनी एका ट्विटमध्ये सांगितल की नवीन डी आर डी ओ नियमावलीमुळे देशी संरक्षण उद्योगांसाठी प्रक्रिया सुलभ होईल आणि डिझाईन तसंच विकास कामांमध्ये त्यांना हमखास सहभागी होता येईल आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकारण्यात योगदान देणं या उद्योगांना शक्य होईल असही ते म्हणाले

निवडणूक आयोगाच्या शिफारशीच्या आधारावर केंद्र सरकारनं या खर्चाला मान्यता दिली आहे

सदस्यांची मुदत पूर्ण झाल्यामुळे पुढील महिन्यात राज्यसभेच्या या जागा रिक्त होत आहेत भाजपाचे नीरज शेखर अरुण सिंह आणि केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी समाजवादी पक्षाचे सदस्य प्राध्यापक राम गोपाल यादव डॉ

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांमध्ये मोठ्या संख्येने उमेदवारांनी गर्दी केल्याचं दिसून आलं

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पश्चिम भागात आणि मराठवाडा प्रदेशात मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकार मदत करेल असं आज सांगितलं उस्मानाबादमधील पूरग्रस्त भागांचा दौरा केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस यांनी ही माहिती दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकर्यांरच्या अडचणीबाबत संवेदनशील आहेत आणि केंद्र सरकार पूर्यस्तांना नक्कीच मदत करेल असं फडणवीस म्हणाले मराठवाड्यातील काही भाग आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे अनेक हेक्टरवरील पीकं वाहून गेली आहेत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात केंद्राच्या कोर्टात चेंडू टाकण्याऐवजी राज्य सरकारने तातडीनं शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा द्यावा असं फडणवीस यांनी म्हटलं आहे जिथे एखाद्या विशिष्ट जागेचा पंचनामा शक्य नाही त्याठिकाणी मोबाइल फोनवरून घेतलेला फोटोदेखील वैध मानला गेला पाहिजे असं ते म्हणाले दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या संकटाचे निवारण करण्यासाठी कर्ज घ्यावं या सूचनेचे फडणवीस यांनी स्वागत केले आहे

काळजी केंद्र आणि मदत शिबिरात राहणाऱ्या लोकांना ब्लँकेट अन्न पिण्याचे पाणी मास्क वैद्यकीय सेवा आणि औषधे यासारख्या आवश्यक वस्तू दिल्या जात आहेत दरम्यान राज्याचे आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ

डेंग्यू मलेरिया आणि चिकनगुनिया या संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत